येत्या पाच वर्षांत मराठवाडा दुष्काळ मुक्त करू अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची ग्वाही राज्यात उद्योगवाढीला चालना देण्यासाठी किनारपट्टीलगत एकात्मिक औद्योगिक क्षेत्र डेटा सेंटर पार्क णि निर्यात परिषद स्थापन करण्याचा शासनाचा विचार स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या जागतिक बह्निंटन स्पर्धेचं विजेतपद मिळवलेल्या पी

सिंधुवर अभिनंदनाचा वर्षाव

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यावेळी उपस्थित होत्या मराठवाङ्यात ागमनाप्रसंगी धामनगाव इथं या यात्रेचं मोठं स्वागत करण्यात ा लं

राज्याला लाभलेल्या सातशे वीस किलो मीटर लांबीच्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावर ऑप्टिकल फायबरयुक्त डेटा सेंटर पार्क सुरू करण्याचा शासनाचा विचार असून याद्वारे अनेकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली

आगामी पाच वर्षात देशात दहा हजार सीएनजी स्टेशन उभारली जातील अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुनंत्री धमेंद्र प्रधान यांनी दिली ते आज नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते वाहन कंपन्यांनी वाहन निर्मिती करताना सी एन जी चा अतिरिक्त पर्याय उपलब्ध करुन द्यावा अशी सूचना त्यांनी केली

एन जी च्या माध्यमातून पूर्ण होणार आहे यापुढे देशात इलेक्ट्रॉनिक वाहनांना प्राधान्य दिलं जाईल असंही प्रधान यांनी सांगितलं

स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या जागतिक बर्ह्मिंटन स्पधेंचं विजेतपद मिळवलेल्या पी

स्पर्धा जिंकल्यानतंर ती वार्ताहरांशी बोलत होती

पहिल्या डावात अर्धशतक तर दुस या डावात शतक झळकावलेला अजिंक्य रहाणे सामनावीर ठरला

केंद्र सरकारनं परदेशी गृंतवणुकदारावरचा वाढीव अधिभार मागे घेतल्याचे तसंच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर केल्याचे सकारात्मक पडसाद बाजारात उमटले

राज्यात काल दिवसभरात कोकणात बहतांश ठिकाणी विदर्भात ब याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात त्रळक ठिकाणी पाऊस पडला येत्या दोन दिवसात कोकणात बहतांश ठिकाणी मध्य महाराष्ट् आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड़यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या काळात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल तसंच राज्याच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहतील असा इशारा विभागानं दिला आहे